पंतप्रधान विज्ञान कॉंग्रेस नाविन्य पेटंट उत्पादन आणि समुद्धी या चतुःसूत्रीचा वापर करून वैज्ञानिकांनी देशाला प्रगतीपथावर न्यावं असं आवाहन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळूरू इथं केलं एकशे सातव्या भारतीय विज्ञान कॉप्रेसच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी विज्ञान तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी सुविधांचा पथदर्शक असणाऱ्या एका पोर्टलचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं या विज्ञान कॉप्रेसमध्ये नोबेल विजेते शास्त्रज्ञ संशोधक विद्यार्थी शिक्षणतज्ञ आदी पंधरा हजार जणांनी सहभाग घेतला आहे कोटा बालमत्य राजस्थानातील कोटा इथल्या रुग्णालयात झालेल्या बालमृत्यू घटनेचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारने एक पथक पाठवलं आहे यामध्ये बालरोगतज्ञ आणि अन्य तज्ञांचा समावेश आहे

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं या घटनेची दखल घेऊन राज्य सरकारला नोटिस बजावली आहे स्वच्छ सर्वेक्षण कचरामुक्त शहरांसाठी घनकचरा व्यवस्थापनाचा राज्यस्तरीय विस्तृत प्रकल्प आराखडा तयार करावा अशा सुचना मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी काल मुंबईत दिल्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार वीस च्या अनुषंगाने ठाकरे यांनी राज्यातील महानगरपालिका आयुक्त आणि नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला शहरे ही देशाचा चेहरा असल्यामुळे ती सर्वतोपरी स्वच्छ राहतील यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं आवश्यक आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आठवले राज्य मंत्रिमंडळाचं अद्याप खातेवाटप होऊ न झाल्याबद्दल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे मंत्रिमंडळाचा सोमवारी विस्तार झाला मात्र अद्यापही मंत्र्यांना खातेवाटप झालं नसल्यावरून आठवले यांनी टीका केली आहे शहीद जम्मू आणि काश्मिरमध्ये राजौरी इथं दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या सातारा जिल्ह्यातील संदीप सावंत यांच्या पार्थिवावर काल दुपारी कराडतालुक्यातील मुंढे इथं हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी उपस्थितांनी संदीप सावंत अमर रहे अशा घोषणां या सुप्त्राला अखेरचा निरोप दिला पोलीस आणि लष्करी जवानांनी बंदुकीच्या फैन्या झाडून त्यांना मानवंदना दिली

यानिमित्त आमच्या प्रादेशिक बातमीपत्रात याहीवर्षी दोन दृष्टीहिन विद्यार्थी आपल्याला काही बातम्या देणार आहेत

नेत्रहिनांसाठीब्रेल लिपीच्या माध्यमातून दिव्य द्रष्टी निर्माण करणारे लुई ब्रेल यांची आज जयंती आहे या निमित्ताने याही वर्षी आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात आज पुणे अंधजन मंडळाच्या तांत्रिक प्रशिक्षण संस्थेचे दोन विद्यार्थी बातम्या देणार आहेत या संस्थेत ऍक्सेसिबिलिटी अभ्यास करणारा गुलाब रोहिदास कांबळे याच्या आवाजातील या दोन बातम्या सर्व प्रथम ऐकुया क्रि भेट अंधाराशी प्णे अंधजन मंडळ अर्थात टेक्निकल ट्रेनिंग इंस्टिट्युट पुणे संचलित तर्फे दृष्टिबाधिता याविषयी जागरुकता करण्यासाठी नुकताच क्रि भेट अंधाराशी या अवीनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं या अंतर्गत उपस्थित पाहण्यांच्या डोळ्याला काळी पट्टी बांधून त्यांचा काठीच्या मदतीने फेरफटका मारण्यास सांगितले तसंच जेवण करण्यास सांगण्यात आलं या कृतीने विविध क्षेत्रामधून आलेल्या तरूण वृद्ध वयोगटातील पाहूण्यांना दृष्टिबाधिता या समस्येचा अनुभव घेता आला आणि प्रकर्षाने जाणिव झाली दिव्यांग तपासणी लातर लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांना आवश्यक कृत्रीम अवयव देण्यासाठी दिव्यांगाच्या तपासणी शिबिराचं जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यात आयोजन करण्यात आलं आहे लातूर महानगर आणि तालुक्यातील दिव्यांगाच्या तपासणीसाठी विविध स्टॉलची उभारणी केली आहे दिव्यांगाच्या प्रमाणपत्रासाठी शासकीय रुग्णालय तहसील कार्यालय दिव्यांगासाठी कार्य करणाऱ्या संस्था शाळाचे कर्मचारी काम करीत आहेत दिव्यांगांना त्यांच्या गावांपासून शिबीर स्थळापर्यंत ने आण करण्यासाठी वाहन व्यवस्थाही केली आहे दिव्यांगांचे सर्वेक्षण करणारा लातूर हा राज्यातील पहिला जिल्हा असून तपासणी शिबिर घेणाराही पहिलाच जिल्हा आहे मोजमाप घेतल्यानंतर दोन महिन्यांनी दिव्यांगांना कृत्रीम अवयव तयार करुन मिळणार आहेत पुणे अंधजन मंडळाच्या याच तांत्रिक प्रशिक्षण संस्थेत बेसिक कम्प्युटर हा अभ्यासक्रम शिकणारी कविता गवळी हीच्या आवाजातील या दोन बातम्या आता ऐक्या

केवळ एलोपॅथीच नव्हे तर आयुष पद्धतीने घेतलेल्या उपचारांसाठी देखील ही नवी पॉलिसी ग्राह्य मानली जावी अशी अट प्राधिकरणाने घातली आहे

जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ही माहिती कळविण्यात आल आहे

जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाच्या वतीनं काल आयोजित करण्यात आलेल्या सायबर सेफ वुमेन कार्यशाळेत ते बोलत होते याप्रसंगी अनेक पोलीस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते हिंगोलीतही याच विषयावर झालेल्या कार्यशाळेत पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी मार्गदर्शन केलं सतर्कतेमुळेच सायबर सुरक्षितता मिळेल असं ते यावेळी बोलताना म्हणाले

जळगाव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काल झालेल्या निवडणूकीत भाजपाच्या रंजना पाटील ह्या विजयी झाल्या तर उपाध्यक्ष म्हणून भाजपाचे लालचंद पाटील हे निवडुन आले गडविरोलीत जिल्हा परिषदेत काँप्रेस आदिवासी विद्यार्थी संघाच्या आघाडीचे अजय कंकडालवार अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी मनोहर पोरेटी विजयी झाले सावित्रीवाई फले जयंती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त काल मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या प्रतिमेला पूष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी विविध खात्यांचे मंत्री अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते राज्यातही ठिकठिकाणी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल हिंदी मालिकांचे दिग्दर्शक बी

सिंग आणि अभिनेते विक्रम गोखले यांना या महोत्सवांत विशेष पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे अशी घोषणा महोत्सवाघे अध्यक्ष आणि संचालक डॉ जब्बार पटेल यांनी काल पूण्यात पत्रकार परिषदेत केली तर ज्येष्ठ संगीत दिग्दर्शिका उषा खन्ना यांना या वर्षीचा एस

मुंबई दूरदर्शन केंद्राचे अधिकारी जयू भाटकर यांचा त्यामध्ये समावेश आहे सर्व सामान्यांच्या प्रश्नावरआधारित महाचर्चा या दूरदर्शनवरील कार्यक्रमासाठी त्यांना कॉम्रेड तु

सरमळकर पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे

पुढील चोवीस तासात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकणी पावसाची शक्यता आहे

नमस्कार